अनुदानित शिक्षण संस्थांमधील ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची सूचना

भारत ब्रिटन भारत आणि ब्रिटन दरम्यान आज द्विपक्षीय शिखर परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे त्यामध्ये सहभागी होणार आहेत दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या परिषदेत दोन्ही देशांदरम्यानचे परस्पर संबंध तसंच राजकीय मुद्द्यांबरोबरच कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे या संकटाच्या काळात परस्पर सहकार्य आणि जागतिक प्रयत्न यामध्ये वाढ करण्याबाबत दोन्ही नेते चर्चा करतील ब्रिटनबरोबरचे भारताचे बहुआयामी संबंध आणखी दृढ करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे

जयशंकर दौरा ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांची लंडन इथं भेट घेतली

कोरोनामुळं निर्माण झालेलं आव्हान लसीकरण मोहीम आणि प्रवठा साखळी या म्द्द्यांवर दोघांमध्ये प्रामुख्यान चर्चा झाली याशिवाय हिंद प्रशांत क्षेत्र संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद म्यानमा आणि पर्यावरण बदल या मुद्द्यांनाही चर्चेत स्थान होतं कोरोना परिस्थिती हाताळताना अमेरिकेकडून होत असलेल्या मदतीबद्दल जयशंकर यांनी ब्लिंकन यांचे आभार मानले लंडनमध्ये सुरू असलेल्या या परिषदेत भारताला पाहुणा देश म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे ममता भेट पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेतली राज्यपालांनी त्यांना उद्या सकाळी पावणे अकरा वाजता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे तत्पूर्वी घटनात्मक प्रक्रिया म्हणून ममता यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

नड्डा दरम्यानपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उद्या देशभर धरणे आंदोलन करणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं आहे या आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचं पालन केलं जाईलअसं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे

नड्डा आज पश्चिम बंगालमध्ये जात असून हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत

या मदतीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कुवेत आणि अमेरिका सरकारचे आभार मानले आहेत फायझर औषधनिर्माण क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या फायझरनं कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी भारताला मोठी मदत जाहीर केली आहे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी याबाबतचा व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करत भारताला सर्व प्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे प्ढील तीन महिन्यांमध्ये भारतातल्या प्रत्येक सरकारी रुग्णालयाला फायझर कंपनीच्या कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा केला जाईलअसं बोर्ला यांनी सांगितलं

परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं अनुदान मिळत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मे महिन्यात आयोजित केलेल्या ऑफलाईन परीक्षा पुढं ढकलण्याची सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केली आहे संबंधित संस्थांना याबाबत पत्र पाठवण्यात आलं आहे ऑनलाईन परीक्षा मात्र नियोजनानुसार घेता येईलअसं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे सीआयआय अत्यावश्यक नसलेल्या आणि अधिक मनुष्यबळाची उपस्थिती आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक घडामोडी पुढील दोन आठवड्यांसाठी कमी कराव्यात अशी सूचना भारतीय उद्योग संघटनेनं म्हणजेच सीआयआयनं उद्योगांना केली आहे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

सर्व जबाबदार उद्योगांनी सरकारच्या नियमांचं काटेकोर पालन करताना आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावीअसंही त्यांनी सांगितलं आहे अन्न प्रक्रिया केंद्र सरकारनं अन्नप्रक्रिया उद्योगासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलचं ही काल उद्घाटन केलं

अन्न उत्पादन उद्योगातल्या भारतीय ब्रँडना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळावं यासाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं मोठ्यातसंच छोट्या आणि मध्यम उद्योगांना केलं आहे याबाबतची अधिक माहिती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे

जगमोहन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण शहर विकास पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे आयपीएल कोलकता नाईट रायडर्स संघातल्या दोन खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्याचं काल उघड झालं त्यामुळं काल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकता संघाचा दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर होणारा सामना रद्द करावा लागला तसंच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सपोर्ट स्टाफमधल्या तीन जणांनाही लागण झाली असल्यानं ही स्पर्धा पुढे सुरू ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे

नमस्कार